राज्यसभेचं कामकाज आज सुरू झाल्यावर काही वेळातच सदस्यांच्या गोंधळामुळे स्थगित करण्यात आलं अण्णाद्रमुक पक्षाच्या सदस्यांनी कावेरी नदीवरच्या प्रस्तावित धरणाच्या विरोधात घोषणाबाजी करत गोंधळाला सुरुवात केली विरोधी पक्षांची सदनाचं कामकाज सुरू ठेवण्याची इच्छा असल्याचं विरोधी पक्ष नेते गुलाम नबी आझाद नमुद करत असतानाही या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यामुळे उपसभापती हरिवंश सिंह यांना सभागृहाचं काम द्पारी दोन वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं मुस्लिम महिला वैवाहिक हक्क संरक्षण विधेयक अर्थात तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेसमोर मांडण्यात येणार आहे दरम्यान लोकसभेचं कामकाज सुरू होताच काँप्रेसनं राफेल व्यवहाराच्या चौकशीच्या मागणीसाठीतर अण्णाद्रमुक पक्षानं कावेरी नदी प्रश्नासंदर्भात घोषणाबाजी सुरू केली

बारा वाजता कामकाज सुरू झालं असलं तरी विरोधीपक्ष सदस्यांची घोषणाबाजी सुरूच आहे

सेवा आणि पायाभूत सुविधा क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळे हे शक्य होणार असल्याचं महासंघानं म्हटलं आहे आगामी लोकसभा निवडणुकांसह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे येत्या अकरा आणि बारा तारखेला नवी दिल्लीमध्ये ही बैठक होणार असून या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शाह केंद्रीय मंत्री आणि पक्षातले पदाधिकारी यांच्यासह बारा हजारहून अधिक कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याचं भाजपचे राष्टीय महासचिव अनिल जैन यांनी म्हटलं आहे

येत्या ब्धवारी म्हणजे दोन जानेवारीला सकाळी अकरा वाजता होणाऱ्या लोकसंवाद या कार्यक्रमातून मुख्यमंत्री लाभार्थ्यांशी द्रदृष्य संवाद प्रणालीमार्फत बोलणार आहेत समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम थेट पाहता येईल

नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी

देशमुख यांनी आज हा निकाल दिला

टी च्या कर्मचाऱ्यांनाही आता सहा महिन्यांची बालसंगोपन रजा मिळणार आहे परिवहन मंत्री आणि एस टी चे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी काल ही घोषणा केली महिला कर्मचाऱ्यांसह पत्नी हयात नसलेले पुरुष कर्मचारी तसंच ज्याची पत्नी असाध्य आजारानं पीडित आहे अशा पुरुष कर्मचाऱ्यांना ही रजा मिळू शकेल राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना या रजेसाठी लागू असलेल्या अटी आणि नियम एस टी च्या कर्मचाऱ्यांनाही लागू असणार आहेत

केसरी मराठा संस्थेचे विश्वस्त डॉक्टर दीपक टिळक यांनी काल याबाबतची घोषणा केली येत्या चार तारखेला या प्रस्काराचं प्रण्यात वितरण होणार आहे

आज संध्याकाळी अवध वॉरियर्स संघाचा सामना मुंबई रॉकेट्स संघाशी होणार आहे